अण्वस्त्रधारी पाणवुडी आयएनएस अरिहन्तचे चालक आणि कर्मचाऱ्यांनी पहिली प्रतिबंधात्मक गस्त यशसवीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचं ट्विटरवरुन अभिनंदन केलं या कामगिरीची देशाच्या तिहासात नोंद होईल असं ते म्हणाले सध्याच्या युगात विश्वासार्ह अण्वस्त्र विषयक प्रतिबंधात्मक व्यवस्था असणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अरिहंतच्या कर्मचारीवर्गाचं तसंच तिर निगडीत लोकांचं अभिनंदन केलं ही कामगिरी देशाच्या तिहासात कायम स्मरणात राहील असं त्यांनी व्टिटमधे म्हटलं आहे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर हे यश विशेष महत्वाचं असल्याचं ते म्हणाले आण्विक पाणबुडयांची रचना निर्मिती आणि वापर करु शकणा या काही मोजक्या देशाच्या पंगतीत आता भारत जाऊन बसल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड आणि गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही आयएनएस अरिहंतच्या कर्मचा यांचं अभिनंदन केलं आहे टोमॅटो कांदा आणि बटटा या पिकांचे भाव वर्षभर एकाच पातळीवर ठेवण्यासाठीचं धोरण केंद्रानं मंजूर केलं आहे

या बाबत सर्व संबधितांशी प्रदीर्घ चर्चा करुन यासाठी लागणारे धोरण निश्वित करण्यात आलं आहे असं अन्नप्रकिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर यांनी म्हटलं आहे अवनी वाघीणीला मारण्याची पद्धत चुकीची असल्याची तक्रार आहे असं सांगत त्याबाबत चौकशी करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते आज मुंबईत पत्रकार दिवाळी संमेलनात बोलत होते वाघ हे उमदं जनावर असून त्याला मारणं ही आनंददायी बाब नाही

या वाघीणीला बेशुद्ध करायला गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यालाही वाधीणीनं जखमी केल्यानेच तिच्यावर गोळ्या झाडल्याचं समजतं पण तरीही तिला मारण्याबद्दल असलेले आक्षेप विचारात घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं दरम्यान या संदर्भातली केंद्रिय मंत्री मनेका गांधींनी दिलेली प्रतिक्रिया ही अपुऱ्या माहितीवर आधारित आहे असं राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे टी वन असं अधिकृत नाव असलेल्या या वाधिणीला ज्या पद्धतीने मारण्यात आलं त्यावरुन कालच मनेका गांधींनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली होती

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत कार्यक्रमाला चागला प्रतिसाद मिळत असून त्याचे परिणाम दिसू लागले आहेत

महापालिका आयुर्कांनी महापालिकेची आर्थिक स्थिती कमक्वत असल्याने सानुग्रह अनुदान देण्यास नकार दिला होता त्यामुळे कामगारांनी आंदोलन सुरू केले होते त्यानंतर झालेली बोलणी यशस्वी होऊन प्रशासनाने बोनस देण्याचे कबूल केले आपले सामाजिक कार्य आणि विविध आंदोलनातला सहभाग लक्षात न होता आपल्या पक्षाने तिर उमेदवारांना उभं केल्यावरुन नाराजी व्यक्त करत परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमधले शिवसेना नेते संतोष मुरकुटे यांनी पक्ष त्याग केल्याचं जाहीर केलं ते परभणीत पत्रकार परिषेदत बोलत होते

राज्यशासनाच्या वतीनं देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना तर संगिताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ रंगकमी विनायक थोरात यांना जाहीर झाला आहे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज ही घोषणा केली रोख पाच लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या दोन्ही या प्रस्कारांचं स्वरुप आहे दरम्यान सांगली छिं या दिवसाचं औचित्य साधून अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीने विष्णूदास भावे गौरव पदक पुरस्कार प्रदान करण्यात आला सांगली शिं झालेल्या सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेते डॉ

धन्वंतरी आणि धान्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांची पूजा करण्याचा आजचा दिवस आजच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंबरोबरच गृहोपयोगी उपकरणं आणि वाहनंही खरेदी केली जातात धनत्रयोदशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत आजचा दिवस समाजात शांतता आणि समृद्धीत भर घालणारा ठरावा असं प्रधानमंत्र्यांनी ट्वीटरवर दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे मुंबईसह राज्यात आज दिवाळीचा पहिला दिवस उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीनं साजरा होत आहे हिंदू कथेप्रमाणे हा दिवस म्हणजे औषधांचा देव धन्वंतरीचा जन्म दिवस खरेदीसाठी ठिकठिकाणी बाजारपेठेत लोकांनी गर्दी केली आहे

दिवाळी सणाच्या निमित्ताने धुळे शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे आज धनत्रयोदशीच्या दिवशी शहरातील प्रमुख बाजारपेठ गर्दीने भरुन गेलेली होती खरेदीसाठी नागरीकांची झुंबड उडाल्याने व्यापारी वर्गातही उत्साह संचारला आहे

त्यानंतर वनपाल आणि निझामपूरचे सरकारी पशू वैद्यकीय अधिकारी यांना बोलवून घेत मृत मेंद्यांचे पोस्ट मार्टम आणि स्पॉट पंचनामा देखील करण्यात आला दोन्ही पशुपालकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे मुंबईत काल केंद्रीय सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर परक्रिया चलन जप्त केलं टर्मिनल ट् विमानतळावर काल या दलाच्या कर्मचा यांना एका प्रवाश्याने पायमोज्यात दडवलेले दहा हजार अमेरिकन डॉलर्स चलन जप्त केलं

केंद्रीय सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकरी आणि सीमा शुल्क विभाग याप्रकरणी कायदेशीर कारवाई करत आहे दिवाळीचा मुहूर्त साधून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे

बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली असताना आलेल्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली जालना जिल्ह्यातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला द्राक्षवेली बहरातअसताना अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे जालना तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे

वाशिम जिल्ह्यातही आज काही गावात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या खरीपातल्या तूर आणि कापसाला हा पाऊस नुकसान कारक असला तरी रब्बील्या गह हरभरा पिकाला हा वरदान ठरणार आहे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलं

या दिवसाचं औचित्य साधून आज मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात एक विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं आहे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए के गुप्ता यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं

अंत्योदय एक्सप्रेस तसंच हमसफरसह वातानुकुलित रेल्वेगाड्यांचाही परिचय या प्रदर्शनात करून दिला आहे